ऑक्सीजन पार्क नावानं संबोधण्यात येणार राज्यातील अनूसूचित जातीच्या भूमिहीन मजुरांसाठी नवीन योजना

सेतू केंद्रामार्फत ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज सादर करण्याची सोय उपलब्ध

पाकिस्तानी रेंजर कडून दुपारी देखील आर एस पुरा अर्निया रामगढ सांबा आणि हिरानगर क्षेत्रात गोळीबार सुरू होता सीमा सुरक्षा दलातर्फे देखील चोख प्रत्युत्तर देण्यात येत असून सीमेलगतच्या पाकिस्तानी सैन्य चौक्यांना मोठ्या प्रमाणात न्रुकसान झालं आहे गोळीबार प्रभावित भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं आहे पाकिस्तानतर्फे कायम नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे

झाडं टिकवण्यासाठी तिथं कुंपण आणि पाण्याची व्यवस्था करण्यात येईल तसंच झाडांना पाणी आणि खत देण्याासठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमधून मजूर लावण्यात येणार आहेत उपविभागीय अधिकारी आणि वन परिक्षेत्र अधिकारी यांचेकडून झ्रडपी जागेची निवड करण्यात येणार आहे त्याचबरोबर प्रत्येक गावात एक हजार वृक्ष लागवड होईल अशी जागा ग्रामपंचायतीनं निवडून त्यावर वृक्ष लागवड करण्याच्या सूचना वर्ध्याचे जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत जनता दल सेक्युलरचे नेते श्री एच डी कुमारस्वामी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ ग्रहण केली राज्यपाल श्री वजुभाई वाला यांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देववीली काँग्रेस नेते श्री जी परमेश्वर यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली

आयएनएसव्ही तारीणी या नौकेवरून यशस्वीपणे विश्व प्रदक्षिणा करणाऱ्या भारतीय नौदलातील सहा महिला अधिकाऱ्यांनी आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली या यशस्वी मोहिमेबद्दल पंतप्रधानांनी या महिला अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे

नौदल कर्मचारी प्रमुख अॅडमिरल सुनिल लांबाही यावेळी उपस्थित होते

या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शूल्य शूल्य या निःशुल्क कमांकावर माय जी ओ व्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी एपवर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे

या सुविधेमुळं प्रवाशांना आता आपल्या आवडीच्या खाद्यपदार्थाची मागणी हॉटेल आणि उपहारगृहांकडं नोंदवता येणार आहे यात महाराष्ट्रातल्या सेंट्रल वांद्रे टर्मिनस अंधेरी वसई नंदूरबार या स्थानकांवर ही सुविधा देऊ केली आहे रेल्वेनं रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे सुरक्षा विशेष दल या विभागांमधल्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत

आरोग्य सेवांची ग्रणवत्ता आणि उपलब्धता याबाबती जगभरातल्या एकशे पंचाण्णव देशांच्या यादीत भारताचा एकशे पंचेचाळीसावा कमांक आहे प्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिक लॅन्सेटच्या ताज्या अभ्यासातून ही बाब स्पष्ट झाली आहे

राज्यातल्या अन्रस्चित जातीच्या भूमीहीन मजूरांना शेतजमीन घेता यावी यासाठी राज्य सरकारनं एक नवीन योजना सुरू केली आहे यावुसार हे शेतमजुर चार एकर जिरायती किंवा दोन एकर बागायती जमिनीच्या किमतीच्या फक्त पाच टक्के रक्कम देऊन जमीन धेऊ शकतील बाकीची आठ लाख रूपयांपर्यंतची रक्कम राज्य सरकार भरणार आहे यासंदर्भातल्या आधीच्या योजनेत सरकारकडून पन्नास टक्के अन्रदान दिलं जात असताना या योजनेचा लाभ अल्प प्रमाणात झाल्याचं दिसून आल्यामुळं राज्य सरकारनं ही सुधारित योजना सुरू केली आहे सेतू केंद्रामार्फत नागरिकांच्या सुविधेकरिता ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज सादर करण्याची सोय उपलब्ध आहे यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्त करण्यात आली असन सेतू केंद्रामध्ये अर्ज सादर केल्यानंतर सात दिवसांच्या आत प्रमाणपत्र पोस्ट सेवेद्वारे थेट अर्जदारांना घरपोच सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे

जिल्हा सेतुकेंद्र तसंच तालुका सेतुकेंद्र दैनंदिन प्राप्त होणारे अर्ज स्वीकारण्यासाठी नागरिकांच्या सोयी करिता ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येतात हे अर्ज महाऑनलाईन यांनी विकसित केलेल्या ऑनलाईन प्रणाली अर्ज स्कॅन करून जमा करण्यास बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत असतो नेट कनेक्टीव्हीटीची अडचण तसंच सर्व्हेरचा प्रॉब्लेम झाल्यास अर्जदाराला अर्ज सादर करायला बराच वेळ लागत असतो त्यामुळं अर्जदारांकडून वादविवाद होत असल्यामुळं ऑफलाईन करण्याची सुविधा जिल्हा सेतुकेंद्रामध्ये करण्यात आली आहे

यासाठी केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयातर्फे निःशुल्क प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं आहे

निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणनं वेळेपूर्वीच केली आहे

अमरावती जिल्हयातल्या चिखलदरा या पर्यटनस्थळाच्या तापमानात प्रचंड वाढ झाल्यानं या थंड हवेच्या ठिकाणाकडं पर्यटकांनी पाठ फिरवली आहे

पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या चिखलदरा शहरातल्या रस्त्यांवर यंदा मात्र शुकशुकाट आहे बुलढाणा जिल्हयात हवामान बदलाचा फरक आता प्रत्यक्ष जाणवत असतानाच यावर्षी उन्हाळ्याची दाहकताही तुलनेनं अधिक जाणवत आहे

दर तीन दिवसाआड एका व्यक्तीला उष्माघाताचा फटका बसत असल्याचं चित्र सध्या जिल्हयात आहे सुदैवानं यातील सर्वजण सुखरूप असून त्यांना रूग्णालयातून सुटीही देण्यात आली आहे

देशातील दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी चालू आर्थिक वर्षात करायच्या महत्वपूर्ण विकास कामांसाठी हा करार करण्यात आला दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या सचिव शक्तंतला गॅम्लीन आणि आर्टिफिशियल लिंब्ज मॅन्युफॅक्चरिंग कार्पोरिशन ऑफ इंडिया चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डी आय सरीन यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार एड निरंजन डावखरे यांनी आमदारपदाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही आज राजीनामा दिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आपण वडिलांच्या माध्यमातून पक्षाची जडणघडण पाहिली होती त्यामुळं पक्ष सोडताना दुःख होत आहे असं नमूद करीत आमदार श्री डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून पक्षाबाहेर पडत असल्याचं स्पष्ट केलं

नमस्कार